बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात आज पाळल्या जात असलेल्या काळ्या दिवसाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं आहे राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी असून कर्नाटक सरकारकड्रन सीमा भागातील मराठी भाषिकांवर अद्यापही होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही हाताला काळी पट्टी लावून काम करत असल्याचं पाटील यांनी आज सांगलीत सांगितलं

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी साडे तेवीस टक्क्यानं अधिक आहे

याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी यासाठी सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत प्रारंभी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाणार आहे केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहन तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत

सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या कोविड परिस्थिती आढावा बैठकीत आज त्यांनी या सूचना केल्या जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा परतीच्या पावसान झालेलं नुकसान माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण तसंच वाळू लिलाव याबाबतचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला

धुळे जिल्ह्यातल्या शहादा इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यावेळी उपस्थीत होते गटातटाचे राजकारण विसरुन जिल्ह्यातल्या पक्षीय कार्यकत्यांनी काम करावे असा सल्ला देत खडसे यांच्या नेतुत्वात राष्टवादी काँग्रेस खानदेशात चांगली मजल मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

यासाठी गेल्या दोन वर्षातल्या कामाच्या प्रत्यक्ष फलश्रुतीची मोजदाद केली गेली कोविडच्या पार्श्वभूमीवर हा पारितोषिक वितरण समारंभ होऊ शकला नाही

कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर गेली आठ महिने बंद होती चांदोली धरण परिसरात पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत त्यामुळे महाबळेश्वर नंतर या भागातलं प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले जात आहे

या कासवाला क्रत्रिम पाय बसवण्यासाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर वन विभागाचे डॉ संतोष वाळवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली टर्टल सर्वायवल अलाईस या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय समुद्री कासवावरील कृत्रिम पाय बसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे